मराठवाङ्यातऑक्टोबरमहिन्यातअतिवृष्टीमुळेझालेल्याशेतीच्यानुकसानीचीकेंद्रीयपथकाकडूनपाहणीसुरु आगामी दशक हे शिकण्याची व्विंडा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे अस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत जपान संवाद संमेलनात दुरदूश्य प्रणालीद्वारे ते संबोधित करत होते जगाच्या विकासावर केवळ काही देशांनी चर्चा करुन चालणार नाही ही चर्चा अधिक व्यापक आणि विकासाच्या मानव केंद्रीत दृष्टीकोनावर आधारित असली पाहिजे असं मत देखिल मोदी यांनी व्यक्त केलं या संवाद मंचाद्वारे भगवान बुद्धाच्या विचार आणि आदर्शांचं महत्व विषद करण शक्य होणार असून जगातलं सर्व बौद्ध साहित्य आणि धर्मग्रंथ एकत्रित उपलब्ध असणार डिजिटल ग्रंथालय निर्माण करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी या संमेलनात मांडला

देशातल्याकोविडलसीकरणमोहिमेलायेत्याजानेवारीमहिन्यातसुरुवातहोईलअसाविश्वासकेंद्रीयआरोग्यमंत्रीडॉ

वृत्तसंस्थेशीबोलतानाहर्षवर्धनयांनीलसीकरणासाठीचीयोजनातयारअसल्याचीहीमाहितीदिली

मुंबईतल्या रात्रीच्या संचारबदीबाबत विचार करण्यासाठी येत्या दोन दिवसात महापालिका स्तरावर एक बक्कि होणार असून त्यात मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रानी दिली आहे

देशाला वश्रिक पातळीवर नेण्याचं महात्मा गांधीजीचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकानं स्वदेशी स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या आदर्शाचं पालन करायला हवं असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे औरंगाबादमध्ये महात्मा गांधी मिशीनच्या अंतर्गत अंभिनवता क्क्यूबेशन संशोधन संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आयात कमी करुन भारतीय उत्पादनांची अधिकाधिक निर्यात व्हायला हवी असं सांगून गडकरी यांनी तरुण उद्योजकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहनही स्थानिक नेतृत्वाला यावेळी केलं विज्ञानहीलोक चळवळहोण्याचीगरजअसूनत्यासाठीभारतीयवज्ञनिकांचंकार्यलोकांसमोरआणणंआवश्यकआहे असंप्रतिपादनकेंद्रीयआरोग्यमंत्रीडॉ

दिल्लीतउद्यापासूनसुरुहोणाऱ्यासहाव्याआंतरराष्ट्रीयविद्ज्ञानमहोत्सवाच्यापार्श्वभूमीवरघेतलेल्यावार्ताहरपरिषदेततेआजबोलतहोते

मुंबईमेट्रोचीकामंदर्जेदारअसावितआणितीनिर्धारितवेळेतपूर्णकरावीतअसेनिर्देशमुख्यमंत्रीउद्ववठाकरेयांनीकालसंबंधितअधिकाऱ्यां नादिले ठाकरेयांनीकालबईमेट्रोच्याअंघेरीएल सेव्हनस्थानक अकुर्लीमेट्रोस्थानक दहिसररेल्वेउड्डाणपूल चारकोपमेट्रोडेपोआणिडी एन नगरमेट्रोस्थानकालाभेटदेऊनतिथल्याकामांच्याप्रगतीचीपाहणीकरूनआढावाघेतला

याभेटीतमुख्यमंत्र्यांनीचारकोपमेट्रोडेपोतमेट्रोच्यामार्गिकांवर मेट्रो जिनीच्याचाचणीच्यातयारीचीहीमाहितीघेतली यावेळीठाकरेयांनीमेट्रोरेल्वेच्याआत्तापर्यंतझालेल्याकामांबद्दलसमाधानहीव्यक्तकेलं

राजीव मेट्रोरेल्वेप्रकल्पाशीसंबंधितप्रकल्पाचेआणिराज्यशासनाचेअधिकारीहीयापाहणीतसहभागीझालेहोते ऑक्टोबरमहिन्यातमराठवाड्यातअतिवृष्टीझालेल्याभागाचादौरा आजकेंद्रीयपथककरतआहे

निपाणि पांढरीपिंपळगाव गाजीपूर शेकटा नायगावतसंचढोरगावशेतातल्यामका बाजरी सोयाबीन मोसंबीयापिकांचीपाहणीकेली

विभागीयआयुक्रसुनीलकेंद्रेकरयांनीअतिवृष्टीआणिप्रपरिस्थीतीमुळेझालेल्याशेतातल्यापिकांचीआणि तिरनुकसानिचीसविस्तरमाहितीदिली बस्कीतकेंद्रीयपथकाचेप्रमुखतथाराष्ट्रीयआपत्तीव्यवस्थापनाचेसहसचिवरमेशकुमारगंता केंद्रीयअर्थवनियोजनविभागाचेसल्लागारआर

कौल ग्रामीणविकासाचेउपसचिवयशपालयांच्यासहविविधविभागांचेअधिकारीउपस्थितहोते

मराठवाड्यातआलेल्याकेंद्राच्यापथकानंअतिवृष्टीमुळेनुकसानग्रस्तजालनाजिल्ह्यातबदनापूरतालुक्यातल्यावाकुळणीबाजारवाहे गाव बिंआजपाहणीकेली

एससहारेयांच्यापथकानेअतिवृष्टीच्यावेळीपिकाचीपरिस्थितीवाढकितीहोतीयाचीतपशीलवारमाहितीघेतली यावेळीजालन्याचेजिल्हाधिकारीरवींद्रबिनवडे जिल्हापरिषदेच्यामुख्यकार्यकारीअधिकारीनिमाअरोराआणि त्रिरअधिकारीउपस्थितहोते

केंद्रसरकारच्याकृषीकायद्याच्याविरोधातघोषणाबाजीतसंचबळीराजाचेपोवाडेमध्यानावरसुरूआहेत

कृषी क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन राष्ट्रीय ई गर्व्हनन्स प्रकल्प अद्ययावत करण्याचा सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी तसंच कृषीक्षेत्राच्या विकासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नामध्ये राष्ट्रीय ई गर्व्हनन्सला प्राथमिकता असल्याचं ट्विट जावडेकर यांनी केलं आहे नाशिकमधलेमाजीआमदारबाळासाहेबसानपयांनीआजपुन्हाभाजपातप्रवेशकेला भाजपाच्यामुंबई श्रिल्याकार्यालयातआजविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडणवीसयांच्याउपस्थितीतत्यांनीभाजपातप्रवेशकेला आगामीप्रामपंचायतआणिमहापालिकानिवडणुकीच्यापार्श्वभूमीवरत्यांनीशिवसेनेतनंभाजपातप्रवेशकेल्यानं यानिवडणूकीतशिवसेनेलानुकसानहोण्याचीशक्यतावर्तवलीजातआहे मोठा विद्युत बिघाड झाला तरीही मुंबईचावीजपुरवठा खंडीत होऊ नयेया दृष्टीनं व्यवस्थेचाआढावाघेण्यासाठीराज्याच्या उर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखालीएकसमितीनेमण्यातआलीआहे ही समिती ग्रीड संदर्भात यापुर्वी दिलेल्या सर्व सुचनांचा विचार करुन आपली शिफारस शासनाला सादर करणार आहे

घाटकोपर साकीनाका परिसरात मात्र पाणी पुरवठा पुर्ण बंद राहिल नागरिकांनी पाणी साठवून त्याचा माफक वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे

संतगाडगेबाबायांच्यापुण्यतिथीनिमित्तलातूरशहरमहानगरपालिकेच्यावतीनेअनोख्यापद्वतीनेअभिवादनकरण्यातआलं शहरातघंटागाड्यांचीस्वच्छतारॅलीकाढूनतसंचअधिकारीआणिकर्मचाऱ्यांनीस्वच्छतेचीशपथघेऊनगाडगेबाबांनाअभिवादनकेलं

राष्ट्रवादीचेआमदारभारतभालकेयांच्यानिधनानरिक्तझालेल्याश्रीविड्ठलसहकारीसाखरकारखान्याच्याअध्यक्षपदीत्यांचेचिरंजीवभ गीरथभालकेयांचीआजबिनविरोधनिवडझाली